असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका धोरणात्मक भागिदारी परिषद अर्थात यू एस आई एस पी एफ च्या सदस्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते या सदस्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जॉन चेंम्बर्स यांनी केलं भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवल्या बद्दल मोदी यांनी या प्रतिनिधींचे आभार मानले देशात सध्या स्टार्टअप साठी अनुकुल वातावरण असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला व्यवसाय सुलभीकरणासाठी करकपात आणि श्रमसुधारण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला

न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती हरी हृषिकेश रॉय यांच्या पीठानं चिदंबरम यांना एक लाख रुपयांचा जातम्चलका आणि तितक्याच रकमेच्या सुरक्षा हमीवर आज जामीन मंजूर केला

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

रायगड जिल्हयात काल सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती अहमदनगर सांगलीसह मराठवाड्यात परभणीजालना जिल्ह्यात बहतांश ठिकाणी पावसाची रिपरीप सुरु होती

येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट आणि मराठवाड्यातल्या बहुतेक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

तिसऱ्या कसोटीत द्वी शतक आणि पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत मालिकेत पाचशे एकोणतीस धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर तसंच मालिकावीर प्रस्काराचा मानकरी ठरला चीनच्या वुहान इथं सुरु असलेल्या सातव्या सी आय एस एम जागतिक लष्करी स्पर्धेत भारताचे मुष्ठीयुध्दपटू दुर्योधन सिंग नेगी आणि जयदीप यांनी काल आपापल्या वजन गटात उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची आज भेटली बॅनर्जी यांच्यासोबत विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं